नागपूरस्थित महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात लवकरच सेंटर फॉर वन हेल्थ या भारतातील एकमेव केंद्राची स्थापना करण्यात येणार

अयोध्येतल्या रामजव्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वमाव्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च व्यायालयानं मध्यस्थ म्हणून तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली

काटोल नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त काटोल येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे विविध विकासकार्याच्या लोकार्पण आणि भूमीपूजनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते याप्रसंगी अध्यक्षस्थानी नागप्रचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे उपास्थित होते

महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देत केंद्रीय मंत्रिमंडळानं गडचिरोली इथं केंद्रीय विद्यालय उभारण्यास मंज्री दिली आहे

यात राज्यातील गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे आदिवासी बहल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीनं राज्यशासनानं विविध पाऊलं उचलली आहेत जिल्हयात उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्या यासाठी केंद्रीय विदयालय स्थापन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती

बलराम भार्गव यांनी केली ते आज नागपूर इथं महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नवव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते आजच्या पदवीदान समारंभानंतर या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून यामुळं आपण सर्वजण शेतकऱ्यांचं उत्पादन उद्योगधद्यांसाठी कौशल्य वाढविणं आणि समाजाचं भलं व्हावं यासाठी काम केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं हे विद्यापीठ देशाच्या ग्रामीण अर्थकारण रोजगार क्रूषी उपजीविका अशा व्यवसायांशी जोडलं असल्यामुळं याचा आम्हाला अभिमान असल्याचं मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा आशिश पातुरकर यांनी यावेळी मांडलं विविध राज्यात पशुपालन हे छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचं साधन असल्याचंही त्यांनी सांगितलं

पंजाब नॅशनल बँकेत स्मारे तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा अलिबाग इथला बंगला आज जमीनदोस्त करण्यात आला सक्तवस्ली संचालनालयाच्या निर्देशान्सार ही कारवाई करण्यात आली त्यापूर्वी सक्तवस्ली संचालनालयानं या बंगल्यातून स्मारे दोन ट्रक भरून मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत राज्याचे उपलोकाय्क्त म्हणून निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी आज शपथ घेतली म्ख्य सचिव डी

अयोध्येतल्या रामजव्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थ म्हणून तीन सदस्यीय समितीची निय्रक्ती केली आहे या जमीन वाद प्रकरणी निवृत्त व्यायमूर्ती खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीमध्ये आध्यात्मिक ग्रूरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम पंचू यांचा समावेश आहे मध्यस्थीच्या प्रक्रियेचं प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च व्यायालयानं दिले आहेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं या संदर्भात तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर काल याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता आज या समितीची नियुक्ती करताना न्यायालयानं आठवडाभरात समितीला चर्चा सुरू करण्यात सांगितलं असून चार आठवड्यानंतर चर्चेचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत समितीनं आठ आठवड्यात याबाबतचा निर्णय घेण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे

जगभरात आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो

या पार्श्वभूमीवर नारी शक्ती पुरस्कार देण्यात आले या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना समान विचार करा स्मार्ट व्हा आणि बदलासाठी तयार रहा ही आहे लिंग समानता साधण्याच्या उद्देशानं संबंधित संकल्पना ठरविण्यात आली आहे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या या पुरस्कारांच्या राज्यातील मानकऱ्यांमध्ये मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव कमांडो प्रशिक्षक कथक नृत्यांगना सीमा मेहता उद्योजिका कल्पना सरोज तसंच हातमाग क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या स्मूती मोरारका यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल तर चेतना गाला सिव्हा यांना महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं

गोंदिया इथं महिला दिनाचं औचित्य साधून हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विडिओ लिंकद्वारे दिल्ली इथून काल नागपूर मेट्रोचं थाटात उदघाटन झालं असून आज महा मेट्रोतर्फे आभार दिवस साजरा करण्यात येत आहे शहरात महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या कार्याला सुरवात झाल्यापासुन नागपूरकरांनी नेहमीच महा मेट्रोच्या कार्यात सहकार्य केलं आहे नागपूरकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी महा मेट्रोनं संपूर्ण दिवसभर मेट्रोची मोफत प्रवासी सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याअंतर्गत खापरी ते सीताबर्डी आणि सीताबर्डी ते खापरी दरम्यान नागप्रकरांना मोफत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे

तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार ए

भारतातर्फे कुलदीप यादवनं तीन गडी बाद केले